केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज ही माहिती दिली पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तिंसह इतर कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येणार आहे

ओडिशामधल्या संबळप्र इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्था आयआयएमच्या कायमस्वरुपी कॅम्पसची पायाभरणी पंतप्रधानांनी आज केली त्यावेळी ते बोलत होते शेती क्षेत्रापासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंत स्टार्ट अप्सची व्याप्ती वाढत असून देशातल्या बहुतांशी शहरामंध्ये आता स्टार्टअप्स येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले

या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आलेले विद्यार्थी आत्मनिर्भर भारताच्या अभियानाला बळकटी देतील असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं

राज्यात यासाठी प्णे नागपूर नंदरबार आणि जालना या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून नंदुरबार जिल्ह्यात ही रंगीत तालीम पार पडली जिल्ह्यात जिल्हा सामांन्य रुग्णालय नवापूर उपजिल्हा रुग्णालय आणि आष्टे इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र या तीन ठिकाणी आज लसीकरणाची सराव चाचणी घेण्यात आली अतिशय शिस्तबद्धपणे नियमांचं पालन यावेळी करण्यात आलं

जालना जिल्ह्यातल्या तीन आरोग्य केंद्रांमध्ये जालना शहरातलं जिल्हा रुग्णालय अंबड इथलं उप जिल्हा रुग्णालय तसंच बदनापूर तालुक्यातल्या शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात येत आहे

या समितीची बैठक काल नवी दिल्लीत झाली त्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांनी त्यांच्या लशींच्या आपत्कालीन वापराबाबत केलेल्या अर्जांचा आढावा घेण्यात आला देशात आणि देशाबाहेर सुरू असलेल्या वैद्यकीय चाचण्यांमधून मिळालेला सुरक्षितता परिणामकारकता आणि रोगप्रतिबंधात्मक माहितीचा तपशील सादर करावा अशा विविध नियामक अटी या समितीनं सिरम इन्स्टिट्यूटला घातल्या आहेत

सरकारनं दिलेल्या आश्वासनांवर पूर्ण विश्वास असून या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार नाही असं या तज्ज्ञांनी म्हटलं आहे

अशा कर्मचाऱ्यांना निहित दरानुसार एक रकमी भरपाई दिली जाईल केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या जवानांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे

ते आठ वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बूटा सिंग यांच्या निधनाबद्दल दख व्यक्त केलं आहे